राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी राष्टवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपम्ख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

पाडवी अस्लम शेख यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली शिवसेनेच्या कोट्यातून संजय राठोड गुलाबराव पाटील अनिल परब उदय सामंत दादा भूसे संदीपान भूमरे शंकरराव गडाख आणि आदित्य ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली राज्यमंत्री म्हणून शिवसेनेचे अब्दुल सत्तार शंभूराज देसाई बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर राष्ट्रवादी काँप्रेसचे दत्तात्रय भरणे आदिती तटकरे संजय बनसोडे प्राजक्त तनपूरे तर काँग्रेसचे सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांनी काल शपथ घेतली

मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलेलो असलो तरी राज्यासाठी हिताचा विचार आपल्याला करायचा आहे आपली ही बेस्ट टीम राज्याला अधिक प्रगतीपथावर नेईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला दरम्यान येत्या आठ जानेवारीला राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे

ते काल साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते ठाकरे स्वतः मुंबईतून बांगलादेशींना बाहेर काढण्याची भाषा बोलत होते त्यावर त्यांनी कायम राहावं असं आठवले म्हणाले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

घ्रसखोरांना नागरिकत्व देण्यासाठी काँग्रेस पक्षाचा अट्टहास असल्याचं सांगत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात राबवल्या जात असलेल्या मोहिमेला जनजागरण अभियान राबवून उत्तर दिलं जाईल असं चौहान यांनी सांगितलं

हिंदुत्ववादी संघटनांनी या रॅलीला पाठिंबा दिला होता संघटनेचे मार्गदर्शक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संदेश फेरीत कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर महाराज खासदार संजय पाटील आमदार सुरेश खाडे आदी नेते सहभागी झाले होते

विविध पक्ष संघटना तसंच महिलांनी या जनजागरण फेरीत सहभाग घेतला जालना जिल्ह्यात परतूर इथंही काल नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीनं संदेश फेरी काढण्यात आली उपविभागीय कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या फेरीत नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता

काल अंबाजोगाई इथं भारतीय इतिहास संकलन योजनेचे महासचिव तथा संघाचे प्रचारक डॉ शरद हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात भागवत बोलत होते राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यावेळी उपस्थित होत्या निरपेक्ष भावनेने केलेलं कार्य उदासीनता द्र ठेवतं हेबाळकर कुट्टबाने निरपेक्ष भावनेनं राष्ट्रकार्यात आयुष्य समर्पित केलं या शब्दांत शांताक्कांनी हेबाळकर यांचा गौरव केला शरद हेबाळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शरयू हेबाळकर यांचा यावेळी शाल आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना हेबाळकर यांनी अंबाजोगाईकरांच्या कायम ऋणात राहू या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या

हिंगोली जिल्ह्यातील पाचपैकी तीन पंचायत समित्यांची सभापती पदं शिवसेनेनं तर काँग्रेस तसंच भाजपला प्रत्येकी एक सभापती पद मिळवता आलं हिंगोली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुमनबाई झुळझुळे सेनगाव शिवसेनेच्या छाया संजय हेंबाडे औैंढा शिवसेनेच्या संगीता ढेकळे कळमनुरी काँग्रेसच्या पंचफुलाबाई अशोक बेले तर वसमत पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या ज्योती विश्वनाथ धसे यांची निवड झाली आहे जालना जिल्ह्यात जालना पंचायत समिती वगळता उर्वरित सात ठिकाणी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली जिल्ह्यात चार जागांवर भाजप तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन सभापती पदं मिळवली जालना पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या विमल पाखरे बदनापूर शिवसेनेच्या शिला शिंदे भोकरदन भाजपाच्या वैशाली गावंडे परतूर भाजपाच्या मनकर्णा येवले जाफराबाद भाजपच्या विमल गोरे मंठा भाजपाच्या शिल्पा पवार अंबड राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूराव खटके तसंच घनसावंगी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत रक्ताटे यांची निवड झाली आहे लातूर जिल्ह्यात दहा पंचायत समित्यांपैकी भाजपनं सात तर काँग्रेसनं तीन पंचायत समित्यांची सभापतीपदं पटकावली लातूर पंचायत समितीच्या सभापती पदावर काँग्रेसच्या सरस्वती पाटील औसा काँग्रेसच्या अर्चना गायकवाड आणि जळकोट पंचायत समितीच्या सभापती पदावर काँग्रेसचे बालाजी ताकबीडे बिनविरोध निवडून आले

उदगीर पंचायत समितीत भाजपाचे दोन सदस्य फुटल्यामुळे काँग्रेस आणि भाजपाला समसमान मतं मिळाली त्यामुळे इथे चिठ्ठी काढून निर्णय झाला यात सभापती पदी भाजपाचे विजय पाटील विजयी झाले अहमदपूर इथं उपसभापतीपदाच्या निवडण्कीत समसमान मतं पडल्यानं चिठ्ठी काढण्यात आली त्यात भाजपा बंडखोर बालाजी गुट्टे विजयी झाले देवणी उपसभापती पदाच्या निवडण्कीसाठी तीन अर्ज दाखल झाले होते त्यापैकी दोन अवैध ठरले तर एकाने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक आज होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातल्या अकरा पंचायत समित्यांपैकी दहा पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापती यांच्या निवडी सोमवारी झाल्या दहापैकी सहा पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँप्रेस काँप्रेस यांचं वर्चस्व राहिलं असून तीन पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत पाटोदा पंचायत समितीच्या निवडण्कीसाठी एकाही उमेदवाराचा अर्ज वेळेत पोहचला नाही त्यामुळे ही निवडणूक आज होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गेली चार वर्षे त्यांचं अमेरिकेत मुलाकडे वास्तव्य होतं त्यांच्या पार्थिव देहावर न्यू जर्सी इथंच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

पाथरी रस्त्यावर देऊळगाव पाटीजवळ काल सकाळी ही घटना घडली

ही यादी विभागीय आयुक्त कार्यालय विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयं उप विभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आणि संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे